राज्यातील इतर प्रमुख शहरातील झोपडपट्रयांना झोपडपट्री पुनर्वसन योजना लागू करण्यासाठी प्रधान गृहनिर्माण सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र अभ्यास गट नेमण्यात आला आहे

कोविडमुळे टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने नुकसान भरपाई म्हणून सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन कर माफी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला

ही करमाफी मालवाहतूक पर्यटक खोदकाम खासगी सेवा व्यावसायिक कॅम्पर्स शालेय बसगाड्या अशा वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे

लॉकडाऊन परिस्थितीत अतिरिक्त दूधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याकरिता राबविण्यास मान्यता देण्यात आली ही भुकटी आदिवासी विकास विभागाच्या भारतरत्न डॉ

पी जे

हा लाभ त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मौजे काष्टी इथं कृषी विज्ञान संकुल उभारण्यात येणार आहे या संकुलात शासकीय कृषी उद्यानविद्या अन्नतंत्रज्ञान कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यात येईल

सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल

महाड दुर्घटना रायगड जिल्ह्यातील महाड इमारत दूर्घटनेस जबाबदार असलेल्या पाच आरोपींपैकी आरसीसी सल्लागार बाहुबली धामणे याला महाड पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केल्यानंतर काल माणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे

अण्णासाहेब मगर मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण करताना ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार याप्रसंगी म्हणाले पुणे शहर आणि जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे

सिरम पूण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकिय महाविद्यालयामध्ये काल दोन स्वयंसेवकांना द्सऱ्या टप्प्यातील कोविशिल्ड लसीची मात्रा देण्यात आली याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ऑक्सफर्डच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पृण्यात करण्यात आली अशी माहिती भारती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय ललवाणी यांनी दिली यासाठी सुरुवातीला पाच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली

लस दिल्यानंतर अर्धा तास निरीक्षण करून घरी सोडण्यात आले दोन्ही स्वयंसेवकांना अर्धा मिली डोस देण्यात आला

कार्यकर्त्यांना पदावर जाण्याची संधी आणि न्याय मिळत नसेल तर आपली खासदारकी काय कामाची खासदार पदावर राहण्याचा आपल्याला कसलाही नैतीक अधिकार नाही शिवसैनिकांना न्याय मिळत नसेल तर संघटना कशी वाढेल असा प्रश्न देखील त्यांनी या पत्रातून उपस्थित केला आहे वैद्यकीय उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी आवश्यक आणि परिपूर्ण प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सचिव सौरभ विजय यांना दिले आहेत यासंदर्भात काल मुंबईत एक बैठक झाली त्यामध्ये याविषयी चर्चा करण्यात आल्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत

लवादाचे प्रमुख म्हणतील तो अंतीम शब्द राहिल माञ ऊसतोड कामगार मूकादम यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका सुरेश धस यांनी काल बीड जिल्ह्यात आष्टी इथं पञकार परिषदेत व्यक्त केली मोर्चा केंद्र सरकारने युवकांना नोकरीचे दिलेले वचन पूर्ण करावे यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली काल अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

मुंढे बदली नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून मुंबई इथं करण्यात आली आहे हे पद सध्या रिक्त असून निवड श्रेणीत अवनत करुन ही बदली करण्यात आली आहे मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे

सांगली संस्थानच्या गणपतीचे पाचव्या दिवशी काल साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक मिरवणूक रद्द करण्यात आली यावेळी कृष्णानदी काठावर सांगलीकर नागरिकांनी सामाजिक अंतर पाळत गणपती विसर्जनाचा सोहोळा पाहिला

गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील तिसगाव इथं हिंदू मुस्लिम एकत्र येत गणपती आणि मोहरम उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे

नंदुरबार मधील शतकोत्तर वर्षांची पंरपरा असलेला गणेश विसर्जन मिरवणूकाच्या वेळीचा हरीहरभेट महोत्सव यंदा रद्द करण्याचा निर्णय दादा आणि बाबा गणपती मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे नंद्रबार मधल्या मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची हरीहर रथ महोत्सव ही सर्वात मोठे आकर्षणाचे केंद्रबिद् असते विसर्जन मिरवणूकीवेळी दोन्ही गणरायांच्या मुर्ती या वेगळ्या रथांवर आरुढ होत जळका बाजार परिसरात हे रथ समोरा समोर आल्यानंतर ही हरिहर भेट महोत्सव होत असतो सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या नंद्रबार मधील हजरत अल्लाऊदिन उर्फ इमाम बादशाह यांची तीन दिवसीय ऊरुस कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय प्रशासन आणि समितीच्या वतीनं जाहीर करण्यात आला आहे दरवर्षी मोहरम निमित्ताने इमाम बादशहा यांच्या उरुसाला मध्यप्रदेश गुजरातसह महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात शशी केवडकर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांदळा इथळे बिभीषण सिरसट हे केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे

या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली पाऊस वाशिम जिल्ह्यात गेले दोन आठवडे संततधार पावसानंतर गेल्या चार दिवसांपासून उघाड दिल्याने खरीप हंगामातील मुख्य पिकांपैकी एक पीक असलेले मुग बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे या वर्षी सततच्या पावसाने मुगाच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाला तीन हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे

धरणातून होणारा विसर्ग सध्या पूर्ण बंद करण्यात आला आहे हवामान उद्या सकाळपर्यंत कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार